दोन दिवसांची टाळेबंदी सुरू

बैठक राज्यात अंशतः आणि आठवड्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावूनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे या पार्बंभूमीवर मृख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले आहे कोरोनाघी साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध हाच पर्याय सरकारकडे आहे मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेझीवार यांनी तीन आठवड़यांच्या कडक निर्बंधांपे संकेत दिले आहेत दसरीकडे मुंबईच्या उपनगरी रेल्वेगाड्यांमधील गर्दी कमी करणंही आवश्यक असून त्यावर बंधन आणावी लागतील असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे निर्वंध बाबत बैठक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत त्याच बरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असं मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारने कामाच्या ठिकाणी लसीकरणाला परवानगी देण्याची तयारी दाखवली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना येताच राज्यात तशाप्रकारे लसीकरण सुरु करता येईल याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिली

कोरोनाविरुद्ध अशाचप्रकारे एकवट्रन त्याला हरवूया असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील खासगी रुग्णालयांचे संचालक आणि तज्ज्ञ डॉक्टरांना केलं कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकित खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ज्ञांशी द्रदुश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते कोरोनाच्या या कठीण काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या सुविधा वाढवून रुग्णांना दिलासा द्यावा शासनानं जम्बो कोविड सेंटर्स उभारली आहेत त्यातील काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या वाढवितानाच प्रत्येक जिल्ह्यात उॅशबोर्ड झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून बेडची उपलब्धता दिसली पाहिजे असं सांगून खासगी रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा वापर जपून करावा लक्षणे नसलेल्या रुग्णांना ते देऊ नये असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या भाषणात केलं उपचाराच्या सुविधा वाढविताना मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी जे डॉक्टर्स नर्स निवृत्त झाले आहेत त्यांना पूढील तीन किंवा सहा महिन्यांसाठी सेवेत सामावून घेण्याविषयी प्रयत्न करावेत अशी सुचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दुसरी लाट आणखी किती काळ राहील याचा अभ्यास करावा असं आवाहनही त्यांनी केलं राज्य कोविड स्थिती राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येतली वाढ अजूनही जास्तच असली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वेगानं वाढत असल्यामुळे उपघाराधिन रुग्णांच्या संख्येत होणार्या वाढीची गती मंदावली आहे

राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेघ्या तारखा एमपीएससी मार्फत नव्यानं घोषित केल्या जातील ही परीक्षा पुढे ढकलल्यानं परीक्षार्थीचं कोणतंही नुकसान होणार नाही तसंच परीक्षा फॉर्म भरतांनाचं विद्यार्थ्याचं वयच गृहित धरलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे

पालक शिक्षक विद्यार्थी प्रतिनिधी राजकीय पक्ष आणि अन्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाच्या पर्यायाबाबत चर्चा सूरु असल्यांचंही गायकवाड यांनी म्हटलं आहे टाळेबंदी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने जाहीर केलेल्या आठवडा अखेरच्या टाळेबंदीसाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे या कालावधीत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांखेरीज इतर नागरिकांना विनाकारण बाहेर फिरता येणार नाही जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं नेहमीप्रमाणेच बंद राहतील आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे

सेवाभावी संस्थांची आर्थिक गणितंदेखील बिघडली आहेत याबद्दलची अधिक माहिती ऐक्या आमच्या प्रतिनिधींकडून देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महान कवी विंदा करंदीकर यांच्या या ओळी आज प्रकर्षाने आठवत आहे गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेकांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे अनेकांची आवक मंदावल्याने अर्थचक्रदेखील विस्कळीत झालं याचा सर्वात जास्त फटका बसला आहे तो अनेक सेवाभावी संस्थाना राज्यातील अनाथाश्रम वुद्धाश्रमाना सुरुवातीच्या काळात मदतीचा ओघ होता मात्र आता मदतीचे हात कमी झाल्याने संस्था चालकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत वर्ध्यातील केशवसिटी परिसरातील आसमंत सेवाश्रम आणि सिंदी परिसरातील उमेद सकल्प या दोन सेवाभावी संस्था आपलं कर्तव्य बजावत आहेत अनाथ बालकांसह वृद्वांच्या जेवणाचा राहण्याचा आणि आरोग्याचा खर्च या दोन्ही सेवाभावी संस्था स्वत उचलत असून दातृत्वाचा आटलेला झरा पुन्हा वाहायला लागेल याकडे या सेवाभावी संस्था डोळे लावून बसल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी वर्ध्याहन आनंद इंगोले यांच्यासह प्रशांत जाधव पुणे

लसीकरण वर्धा वर्धा जिल्ह्यात तीन दिवस पुरेल इतकाच लससाठा उपलब्ध असून नव्यानं मागणी करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे जर वेळीच लससाठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरणाला ब्रेक लागण्याधी शक्यता नाकारता येत नाही लसीकरण धळे कोरोना प्रतिबंधक लस संपल्यानं गुरूवारपासून धुळ्यातील लसीकरण बंद झालं आहे धुळे महापालिकेनं तीस हजार लसींची मागणी शासनाकडे नोंदवली आहे

नाशिक उत्सव रद्द नाशिक राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने यंदा सलग दुसऱ्या वर्षी वासंतिक नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं संस्थांनघे अध्यक्ष तसंच जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विकास कूलकर्णी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे प्लॅटफॉर्म तिकीट कोरोनाचं वाढते प्रमाण पाहता त्याला आळा घालण्यासाठी सरकारकडुन वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहे याच पार्बभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मुंबईतील रेल्वे स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय तात्काळ लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण ठाणे दादर आणि पनवेल या स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही

नमस्कार